राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी आज शपथ घेतली राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिल्यानं एका रात्रीत राज्याच्या सत्तास्थापनेला कलाटणी मिळाली आणि राजकीय हालचालींना वेग आला शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रस पक्षाच्या नेत्यांच्या बैठका सुरु असून राज्यात विविध ठिकाणी याचे पडसाद उमटाना दिसत आहेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकील्ला असलेल्या बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा निषेध व्यक्त केला आणि शरद पवार यांना पाठींबा जाहीर केला तर पूणे शहर भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषांचं वातावरण पहायला मिळालं पूण्यात राष्ट्रवादीचे दोन आमदार असून त्यातील वडगावशेरीचे आमदार सूनील टिंगरे सकाळी अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित होते मात्र संध्याकाळी त्यांनी आपण शरद पवारांसोबत असल्याचं जाहिर केलं तर हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी आधीच आपण शरद पवारांसोबत असल्याचं ट्विट केलं होतं